माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची मानस कन्या नमिता कौल भट्टाचार्य यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला दिवंगत नेत्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण तसंच तीनही सेनादलाच्या प्रमुख माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी पुष्पचक्र वाहन आदरांजली दिली

यावेळी भूतान नरेश जीग्मे खेसर वाँगचूक नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदिप कुमार ग्यावाली बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अबुल हसन पाकिस्तानचे कायदामंत्री अली जफर श्रीलंकेचे काळजीवाह परराष्ट्रमंत्री लक्ष्मण किरीयेला अफगाणिस्तानचे माजी प्रधानमंत्री हमीद करजाई यांनी ही यावेळी पुष्पचक्र वाहुन आदरांजली अर्पण केली आज दुपारी दीड वाजता त्यांची अत्यंयात्रा भाजपा मुख्यालयापासून सुरु झाली त्यावेळी प्रधानमंत्री मोदी आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गृहमंत्री राजनाथ सिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते अत्यंयात्रेत पायी सहभागी झाले होते आपल्या लाडक्या नेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी लोटली होती जब तक सूरज चाँद रहेगा अटलजी का नाम रहेगा अटलजी अमर रहे अशा घोषणा देत जनतेने आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला अंत्ययात्रा पंडित दिनदयाळ उपाध्याय मार्ग बहादुरशाह जफर मार्ग दिल्ली दरवाजा नेताजी सुभाष मार्ग आणि शांती वन मार्गे राष्ट्रीय स्मृती स्थळावर पोचली अंत्ययात्रेला मोठ्या संख्येन लोक जमले असल्यामुळे मध्य दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे

वाजपेयी यांच्या निधनामुळे सरकारनं सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे

माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर अंतिम संस्कार झाल्यानंतर आज सायकाळी मुंबई मंत्रालयात वाजपेयी यांना श्रद्वांजली वाहण्यात आली अजातशत्र् व्यक्तिमत्व असलेले अटलजी आपल्यातून निघून गेले पवित्र आणि चारित्र्यसंपन्न राजकारणी असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं अशा शब्दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदरांजली वाहिली यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर मंत्रालयातले वरीष्ठ अधिकारी आणि विदेशी वाणिज्य दूतावासाचे प्रतिनिधी उपस्थित होते औरंगाबाद महानगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्वांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला भाजपच्या नगरसेवकांनी मारहाण केल्याची घटना घडली एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना ही मारहाण होतअसताना सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून सभागृहाबाहेर काढलं भाजप नगरसेवकांनी या पार्श्वभूमीवर त्यांच्या कायमस्वरूपी निलंबनाची मागणी केली आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेअंतर्गत भूमिहीन अनुसूचित आणि नवबौद्ध कुटुंबांना वितरीत करण्यासाठी भूसंपादन करणा या समितींची जिल्हानिहाय रचना होणार असून समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी असतील राज्यशासनाच्या एका अधिकृत पत्रकात आज ही माहिती दिली आहे

शेतीपिकांवर किटकनाशक फवारणी करताना बाधित होणाऱ्या रुग्णांची विशेष काळजी घेण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर मुंबईच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत आज दुपारी शासकीय त्रिमामात अंत्यसंस्कार झाले परवा रात्री प्रदीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं यावेळी कसोटी क्रिकेट पटू संदीप पाटील यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तत्पूर्वी क्रिकेटपट्र सचिन तेंडूलकर राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते सुनील तटकरे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष रवी सावंत अभिनेते विनय येडेकर आदींनी आज सकाळी वाडेकर यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतलं

परदेशात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतानं वाडेकर यांच्या नेतृत्वाखालीच केला शिवसेनेचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं

नाशिक तालुक्यातल्या संसदी ग्राम पंचायतीपासून राजकीय कारकीर्दीची सुरुवात त्यांनी केली होती त्यांनी संसदी ते संसद असं पुस्तकही लिहिलं होतं राज्यात अनेक दिवसांच्या खंडानंतर पावसानं पुनरागमन केलं आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे या प्रामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे अनेक गावातील बंधारे कम पुल वाहन गेले असून अनेक ठिकाणचे रस्ते देखील वाहन गेले आहेत

रंगावली नदीला मोठा पूर आल्यामुळे सुरत अमरावती महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे

धुळे शिरपूर शिंदखेडा आणि साक्री तालुक्यात जोरदार पाऊस झाला

या पावसानं खरीप पिकांना दिलासा मिळाला नाशिक शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार सुरू असून नाशिक जिल्ह्यात सर्व दूर पाऊस झाला आहे मालेगाव नांदगाव निफाड चांदवड येवला अशा आठ उपेक्षित तालुक्यातही पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे

बुलडाणा जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरु असून बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे मात्र अद्यापही जलाशयं भरली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे

गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसानं कपाशी सोयाबीन ही पीक वाचली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे नांदेड शहरात आज पहाटे चार वाजल्यापासून मुसळधार पाऊस सूरू झाला